त्याबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे

यापैकी विविध रुग्णालयातून ही उपचार पद्धती अंमलात आणली जात असून त्याला रुग्णांकडून मिळणार प्रतिसादही चांगला असल्याचं निदर्शनास आलं आहे दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त रुग्णांनी मोठ्या संख्येनं पुढं येऊन प्लाझ्मा दान करावं यासाठीच्या विशेष जनजागृती मोहिमेलाही पुण्यात प्रारंभ करण्यात आला आहे

पिंपरी चिंचवड महापालिका कोरोना विरुद्ध लढताना आता पर्यावरण संतुलन राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या हद्दीत आता सायकल मार्गिका प्रस्तावित असून याचे ई सर्वेक्षण करण्यात येणार आहे

पीसीएमसी सारथी एप डाऊनलोड करून त्या माध्यमातूनही सूचना कराव्यात असं आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत असे निर्देश उपम्ख्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिले कोरोनाबाबतची आढावा बैठक बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये झाली त्यावेळी ते बोलत होते प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पी

ची बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या मंगळवारपर्यंत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे

त्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी काही बस सुरू करण्यात आल्या मात्र टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बससेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे प्णे महापालिकेतर्फे पदपथावर गणेश म्रर्तींची विक्री करणाऱ्या पंचवीस स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे रस्त्याकडेला आणि पदपथांवर गणेश मूर्ती विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याऐवजी महापालिकेच्या मैदानांवर आणि अमेनिटी स्पेस मध्ये मूर्ती विक्रीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी परवानगी दिली असून रस्त्याकडेला आणि पदपथावर विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत

शहराला पिण्यासाठी दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी लागतं

धरणात पुरेसा साठा झाल्याने पुणेकरांची वर्षभराची पाण्याची सोय झाली असून सिंचनासाठी देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे बारामतीसह पुरंदर तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे नाझरे धरण शंभर टक्के भरले आहे धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्याने स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून कऱ्हा नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मोरगाव परिसरात आज पहाटे हे पाणी दाखल झाले आहे अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोरगाव पवित्र गणेश कुंड पाण्याखाली गेले आहे संपूर्ण नदीपात्र सध्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांचे मोठे न्कसान होण्याची भीती व्यक्त होत आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत